मात्र त्याचबरोबर नवी सुरूवात करण्यासाठी मिशन बिगीन अगेन नावानं नवं धोरणही राबवण्याचा ठरवलं आहे या धोरणान्सार आता तीन टप्प्यात टाळेबंदीची तीव्रता कमी करण्यात येणार आहे चौथ्या टाळेबंदीच्या काळात राज्य सरकारनं रेड झोन वगळता अन्य भागात विविध व्यवहार आणि सेवा सुरू करण्यास परवानगी दिली होती त्यानंतर आता रेड झोनमध्ये येणाऱ्या मुंबई महापालिकेसह महानगर परीसर औरंगाबाद पुणे सोलापूर मालेगाव नाशिक धुळे जळगाव अकोला अमरावती आणि नागपूर या महानगरपालिकांच्या हद्दीत व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र प्रतिबंधित कंटेन्मेंट झोनमध्ये टाळेबंदीचे कडक पालन केले जाणार असून तेथे सध्या कोणतीही सूट देण्यात आलेली नाही

ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरुन जनतेशी संवाद साधत होते विद्यार्थ्यांना यापूर्वीच्या सेमिस्टरमधल्या गुणांच्या आधारे सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्यात येईल असं ते म्हणाले याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले शिक्षणाचा खेळखंडोबा हा होऊ द्यायचा नाही या मुलाने अंतिम परीक्षेपर्यंत आपला अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे केवळ आता परीक्षा घेऊ शकत नाही म्हणून आपण ठरविलेले आहे या विद्यार्थ्यांना जेवढे सेमिस्टर झाले त्याची सरासरी करुन मार्क देऊन पास करायचं आणि जर पास केल्यानंतर जर कोणाला असं वाटत असेल तर परीक्षा झाली असती तर मी आणखीन चांगले मार्क मिळवू शकलो असतो ज्यांना त्यांना परीक्षेला बसून अधिक मार्क मिळवण्याची त्यांची इच्छा असेल त्यांची परीक्षा घेण्याचे तयारी ठेवतो आहोत म्हणजे आपण त्यांना टेन्शन मधून मोकळं करत आहोत विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षण सुरु करण्यावर भर देत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले कोरोना विषाणूचा फैलाव न झालेल्या राज्याच्या दर्गम भागातल्या ज्या शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही त्या शाळा सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचा नियम पळून उघडता येतील कोरोना विषाणूचा प्रादर्भाव असलेल्या भागातल्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करता येईल असं ते म्हणाले यासंदर्भात विशेषत ग्रामीण भागातल्या शाळा सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पावसाळी आपत्तीसाठी राज्य पूर्णपणे सज्ज असल्याचं ते म्हणाले कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली

तसंच भूलतज्ज्ञ आणि अतीव दक्षता तज्ज्ञांना दरमहा दोन लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे मुंबईतली परिचारिकांची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्वावर तातडीनं सेवेत घेण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

काल आढळलेल्या रुग्णांमध्ये जुना मोंढ्यातलं भवानी नगरमध्ये चार कैलास नगर गल्ली क्रमांक दोन सिडको एन सहा किराडपुरा इथं प्रत्येकी तीन जुना बाजार मनजित नगर इथं प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत जाफर गेट संजय नगर जसवंतप्रा व्यंकटेश नगर समता नगर नवीन बायजीपुरा अहिंसा नगर पिसादेवी रोड बजाज नगर देवळाई परिसर नाथ नगर बालाजी नगर हमालवाडी भोईवाडा सुराणा नगर आझम कॉलनी सादात नगर महेमुद्पुरा निझामगंज कॉलनी शहागंज बीड बायपास रोड स्वप्न नगरी चंपा चौक शताब्दी नगर इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे अन्य भागातले तीन रुग्ण आहेत दरम्यान औरंगाबादमध्ये काल तीन बाधितांचा मृत्यू झाला

हिंगोली जिल्ह्यात काल पुन्हा आठ नवे कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आले आहेत

यामध्ये वसमत गिरगाव कौठा कुरूंदवाडी इथला प्रत्येकी एक जण तर हयातनगर आणि पहेणीचे प्रत्येकी दोघे जण आहेत

अंबड तालुक्यातल्या मठ पिंपळगाव आणि जालना तालुक्यातल्या गोलवाडी इथल्या प्रत्येकी एका महिलेचा आणि गोलापांगरी इथल्या एका अंगणवाडी सेविकेचा यात समावेश आहे

जालना जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे

दोन्ही रूग्ण मुखेड तालुक्यातल्या भेंडेगाव इथले असून ते मुंबईहून नुकतेच परतले आहेत

मातोश्री नगर आणि त्रिमूर्ती नगर इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

सुंभा आणि नळद्र्ग इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळाला

आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात ते काल देशवासियांशी संवाद साधत होते

यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा इथल्या राजेंद्र जाधव या शेतकऱ्यानं तयार केलेल्या सॅनिटायझर फवारणी यंत्राचंही पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केलं आपल्या संशोधनाबद्दल माहिती देतांना जाधव म्हणाले कोरोनावर मात आपण एखाद्या मशीन करावा असं माझ्या डोक्यात मशीन बनवण्याचे माझ्या डोक्यात कल्पना आली तर हे आणि मशीन सॅनिटायझरींग करण्यासाठी बनवले त्याच्यामध्ये आम्हाला खूप अडचणी आल्या त्याच्यावरती आणि बरच मटेरयिल जमा करून साहित्य आणून हे तयार केलेले मशीन आहेत लोकं रस्त्याने ये जा करतात काही कोरोनाबाधित लोकांचे जे काही वाहनांना किंवा दरवाजांना जाता येताना जो संसर्ग होतो त्याच्यासाठी हे कोरोनाचे जंतू नष्ट होण्यासाठी ह्या मशीन चा उपयोग होऊ शकतो सध्याच्या कोरोना विषाणूच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारनं केलेल्या काही उपाययोजनांची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली पाणी ही आपली जबाबदारी असून येत्या पावसाळ्यात गावागावात सोप्या पारंपरिक उपायांनी पाणी जिरवलं पाहिजे असं आवाहन करत पंतप्रधानांनी येत्या पाच जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येकानं आपापल्या परिसरात काही झाडं लावावीत तसंच उष्णता वाढत असल्यामुळे पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी असं सांगितलं

जिल्ह्यात रुग्णांचा आकडा लक्षणीय असून इथल्या रुग्णांचे तपासणीचे नम्ने औरंगाबाद किंवा नांदेडला पाठवावे लागतात त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत असल्यानं हिंगोलीत प्रयोगशाळा सुरू व्हावी अशा मागणीचं पत्र सातव यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पाठवलं आहे

किडनीशी संबंधित जंत् संसर्गामुळे प्रकृतीत बिघाड झाल्यानं त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं

त्यांनी साजिद खान यांच्यासोबत साजिद वाजिद या नावानं अलीकडच्या काळात लोकप्रिय झालेल्या दबंग वाँटेड एक था टायगर अशा चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं होतं

रोहिणी नक्षत्रावरच्या हा पाऊस होता मराठवाड्यात औरंगाबाद हिंगोली नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला तर जालना बीड परभणी आणि लातूर जिल्ह्यातही दमदार पावसाची नोंद झाली या पावसामध्ये वीज अंगावर पडून दोन जणाचा मृत्यू झाला औरंगाबाद शहरात काल रात्री दहा वाजेच्या सुमारास चांगला पाऊस झाला सिल्लोड तालुक्याच्या अनेक भागात तसंच फुलंब्री तालुक्यातल्या वडोद बाजार इथंही काल दपारी वादळी वारा मेघ गर्जनेसह पाऊस झाला जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या राजूर परिसरात सुमारे अर्धा तास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला टेंभूर्णीसह चंदनझीरा इथंही पाऊस झाला काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यात आळंद इथं शेतात काम करत असणाऱ्या एका युवकावर वीज पडल्यानं त्याचा मृत्यू झाला भोकरदान तालुक्यात खामखेडा इथं वीज पडून एक दुचाकी खाक झाली जालना तालुक्यात पळसखेडा ठोबरे इथं घरावरील पत्रं उडाल्यानं नऊ जण जखमी झाले बीड शहरासह धारुर केज परळी अंबाजोगाई आणि माजलगाव तालुक्यात संध्याकाळी पाऊस झाला परभणी जिल्ह्यात पाथरी गंगाखेडसह जिंतूर पालम मानवत सेलू तालुक्यात काही ठिकाणी तुरळक तर काही भागात संध्याकाळी वादळी पाऊस पडला मानवत तालुक्यात कोल्हावाडी तर बोरी इथं घरावरील पत्रं शेतातले शेड विद्यत वितरणाचे खांब यांचं नुकसान झालं हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी सहाच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली पावसामुळं बऱ्याच ठिकाणाचा विद्युत प्रवठाही खंडीत झाला होता शिरडशहापूर इथं एका नारळाच्या झाडावर वीज पडल्यानं त्यानं पेट घेतला सेनगाव तालुक्यात हाताळा आजेगा परिसरात वाऱ्याम़ळं अनेक घरांवरील पत्रं उडाली औंढा केंद्रा बुद्रक कहाकर ताकतोडा वलाना नरसी नामदेव येहळेगाव सोळंके या भागातही पाऊस झाला नांदेड शहरात हलका ते मध्यम तसंच कंधारसह लोहा इथंही चांगला पाऊस पडला लातूर जिल्ह्यात लातूरसह निलंगा आणि औसा शिरुर तालुक्यात रिमझीम पाऊस झाला उस्मानाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावली जिल्ह्यात येडशी इथं वाऱ्यामुळं अनेक घरांसह दुकानावरील पत्रं उडाली अनेक ठिकाणी विजांच्या तारा तुटून विज पुरवठा खंडीत झाला भूम तालुक्याच्या काही भागातही काल जोरदार पाऊस झाला लातूर तालुक्यात चिकलठाणा इथं शेतात काम करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर वीज कोसळल्यानं ती गंभीर जखमी झाली मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यानं परवा तीन जूनपर्यंत महाराष्ट्रासह ग्जरात किनारपट्टीवर वादळ धडकणार असल्याचं हवामान विभागानं सूचित केलं आहे याच्या परिणामस्वरुप पुढचे दोन दिवस मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यतेचा अंदाज परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानही वर्तवला आहे

या शिबिरामध्ये मधुमेह हृदयरोग थर्मल गनच्या साह्याने तापाची तपासणी ऑक्सिजन पातळी रक्तदाब अस्थीरोग त्वचारोग अशा रोगासंबंधी तपासण्या तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या

नगरसेवक मंत्री बँक हिरालाल चौक व्यापारी महासंघ राजस्थानी सेवा समाजाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं होतं

कांबळे यांनी काल उस्मानाबाद तालुक्यातल्या सुंबा या गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीनं मास्क तसंच सॅनिटायझरचं वाटप करण्यात आलं

कार्याध्यक्षपदी तिलोत्तमा नायगावकर तर कोषाध्यक्षपदी रोहिणी जोशी यांची निवड झाली आहे